आणखी सहा ते सात जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत

मेबरून्निसा काझी या बी विंगमध्ये पाचव्या मजल्यावर आपल्या पतीसमवेत राहात होत्या इमारत कोसळत असताना या दोघांनी घराबाहेर धाव घेतली मात्र तोपर्यंत इमारत कोसळून दोघेही ढिगाऱ्याखाली अडकले

आणखी किमान सहा ते सातजण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता असल्याने ढिगारे उपसण्याचे काम सुरूच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे मात्र यातील बांधकाम कंत्राटदार फरार असून पोलिसांची काही पथके त्याला शोधण्यासाठी रवाना झाली आहेत दरम्यान महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल घटनास्थळास भेट देऊन मदत आणि पुनर्वसन कार्याची माहिती घेतली

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यानी जाहीर केले

एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थिक क्षेत्रातली हालचाल पूर्णपणे मंदावली होती तरी ती हळूहळू सावरू लागेल आणि जानेवारी मार्च या तिमाहीपासून अर्थव्यवस्था सकारात्मक वळणावर पोहोचेल असा दिलासादायक अंदाजही अहवालात व्यक्त केला आहे

कोरोना काळातअनेकांचे रोजगार गेल्यानं केंद्र सरकारनं मनरेगाला अधिक प्रोत्साहन दिलं आहे अनेक स्थलांतरित मजूर हरियाना बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा आणि गुजरात या राज्यांतील आपापल्या गावी परतल्यानं या राज्यांमध्ये मनरेगाअंतर्गत अधिक कामे निर्माण करण्यात आली होती

वित्तीय प्रोत्साहन कोरोना संसर्गाचा प्रभाव आणि लोकांची मनातील भीती कमी झाल्यावर वित्तीय प्रोत्साहनाचा दुसरा टप्पा सादर करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय खर्च सचिव टी व्ही सोमनाथन यांनी काल एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं सध्या लोकांच्या मनातील भीती कमी करण्याच्या दृष्टीनेच आर्थिक धोरणे आखली असल्याचं ते म्हणाले

जेईई नीट पुढील महिन्यात होणाऱ्या जेईई आणि नीट या परीक्षांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा केंद्रांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढवली आहे

सुरक्षित अंतर राखलं जावं यासाठी विद्यार्थ्यांना टप्या टप्यात प्रवेश दिला जाणार आहे

फास्टॅग वाहन चालकांना देशभरातील कोणत्याही महामार्गावरील टोल नाक्यांवर सवलत मिळवता यावी यासाठी सरकारनं फास्टॅगचा वापर बंधनकारक केला आहे डिजिटल पद्धतीनं आर्थिक व्यवहार वाढावेत आणि राष्ट्रीय महामार्गांवर विनाअडथळा वाहतूक व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

या निर्णयामुळं आयात प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय थेट कर आणि सीमा शुल्क मंडळानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे या मंडळाच्या सीमाशुल्क प्रक्रियेला आधुनिक स्वरूप आणण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असून व्यापार सुलभता वाढवण्याबरोबरच कार्यक्षमताही वाढवणं हा यामागील उद्देश असल्याचं निवेदनात म्हटलं आहे आफ्रिका जागतिक आरोग्य संघटनेन काल आफ्रिका देशाला पोलियो मुक्त देश म्हणून घोषित केलं जगातून पोलियोचं समूळ उच्चाटन करण्यासाठी गेल्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांमधील हे ऐतिहासिक यश मानल जात आहे

आफ्रिकेतून चेचक विषाणू निर्मूलनाबरोबर आता पोलियोचंही उच्चाटन झाल्याच जागतिक आरोग्य संघटनेन म्हंटल आहे ब्रिक्स ब्रिक्स गटातील देशांच्या उद्योग मंत्र्यांनी नुकतीच द्र दृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत फाईव्ह जी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांबाबत चर्चा केली या क्षेत्रांशी संबंधित उद्योगांमध्ये सहकार्य वाढवण्यास मान्यता देणारं संयुक्त निवेदन ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांनी प्रसिद्ध केलं आहे हवामान भारतीय हवामान विभागान पुढील पाच दिवसांत पूर्व उत्तर आणि मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता ओडिशा मध्ये आज तर छत्तीसगड मध्ये उद्या अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे उत्तर बंगालच्या खाडी आणि आसपासच्या परिसरात समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो पश्चिम आणि उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता असल्याने हा इशारा देण्यात आला आहे राजधानी दिल्लीत पुढील तीन दिवस माध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून यमुना नदी सध्या धोक्याच्या पातळीच्या जवळ वाहत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार